नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेशापर्यंत स्थगिती पेच दूर करण्यासाठी समितीची स्थापना

सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा निर्णय दिला या कायद्यांमुळे निर्माण झालेला पेच दूर करण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे संसदेने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या आणि दिल्लीच्या सीमेवरुन शेतकऱ्यांना हटवण्यासदर्भात दाखल झालेल्या विविध याचिकावर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली हा प्रश्न जास्तीत जास्त चांगल्या मार्गानं सोडवण्याचा आपला प्रयत्न असून कायदे निलंबित करण्याचा अधिकारही आपल्याला आहे असं न्यायालयानं सांगितलं या प्रश्री तोडगा काढण्यात ज्यांना खरोखरच रस आहे त्यांनी या समितीपुढे बाजू मांडायला यावं असं न्यायालयानं सांगितलं ही समिती कोणताही आदेश देणार नाही किंवा शिक्षा सुनावणार नाही ही समिती केवळ आपला अहवाल सादर करेल असंही न्यायालयानं सांगितलं येत्या प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची नियोजित ट्रॅक्टर रॅली थांबवण्यासाठी दिल्ली पोलीसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या पार्श्वभूमीवर न्यायालयानं शेतकरी संघटनांना नोटीस बजावली आहे

संयुक्त किसान मोर्चानं कोणत्याही समितीच्या समोर मुद्दे मांडणार नसल्याचं जाहीर केलं आहे कुक्कुटपालन कोरोना संसर्गातून सावरू पाहणाऱ्या महाराष्ट्राला आता बर्ड फ्ल्यू या संकटान घेरलं आहे शेती अर्थव्यवस्थेचा कुक्कुटपालन हा जोडधंदा लाखो लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे मात्र बर्ड फ्ल्यू मुळे आता कुकुटपालन व्यवसायावरच संक्रांत आली आहे ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तान्त

राज्यात बॉयलर कोंबड्या सव्वातीन कोटी तर देशी कोंबड्या एक कोटीच्या आसपास आहे

एवढा मोठा पसारा असणाऱ्या या क्षेत्राला बर्ड फ्लू मुळे अचानक खीळ बसली आहे एरव्ही चिकनचे भाव बाजारात दोनशे रुपये किलोने जात होते ते आता जवळपास निम्म्यावर आले आहेत

अंडी चिकन हा नाशवंत माल असल्यानं मागणी अभावी व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या काळात पक्ष्यांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असतं त्यामुळे बर्ड फ्लू हा आजार कुक्कुटपालन क्षेत्रासाठी नवा नाही तसंच या आजारानं माणूस दगावल्याची कुठलीही घटना अद्याप घडलेली नाही त्यामुळे नागरिकांनी अनाठायी भीती बाळगू नये असे आवाहन महाराष्ट्र कृक्कूटपालन संघटनेचे अध्यक्ष वसंत्कुमार शेट्टी यांनी काल आकाशवाणीशी बोलताना केलं आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडिया

बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज आणि अफवा पसरवण्यात येऊ नयेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे

चंद्रपूर अफवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची कोणतीही घटना आढळली नसल्याचं चंद्रपूर पश्संवर्धन विभागाचे उपायुक्त राजपुत यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री आणि सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून बर्ड फ्लूसंदर्भात अफवा पसरवू नयेत असं आवाहन त्यांनी केलं आहे भद्रावती शस्त्र उत्पादन कारखाना भद्रावती इथल्या संरक्षण शस्त्र उत्पादन कारखान्यामध्ये दारुगोळ्याचा टाकाऊ स्फोटक माल निकामी करत असतानात्या स्फोटकांचा अचानक भडका उडाल्यानं काल एक कामगार गंभीर जखमी झाला

भंडारा रुग्णालय पाहणी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी समितीची स्थापना केली असून काल या समितीनं रुग्णालयात येऊन पाहणी केली

या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचे नागपूर विभागीय आयुक्त प्रमुख असून त्यांच्यासोबत इतर सदस्य आणि न्यायवैद्यकीय पथकानं घटनास्थळाची पाहणी केली गोंदिया मॉक ड्रील दरम्यान भंडाऱ्याच्या घटनेची प्नरावृत्ती होऊ नये यासाठी गोंदियाच्या बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयात अग्निशामक विभागाकडून काल प्रात्यक्षिकं करून दाखवण्यात आली डॉक्टर परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना धडेही देण्यात आले निवडणूक आयोग पुरस्कार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह प्रशासन प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी काल ऑनलाईन समारंभात या प्रस्काराचा स्वीकार केला प्रशासनाला प्रभावी आणि अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांच्या आधारे प्रभावी गव्हर्नन्ससाठी दिला जाणाऱ्या जनाग्रह पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाची निवड झाली आहे मंगळवारी ऑनलाइन झालेल्या पुरस्कार सोहळ्यात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला दहावी अर्ज मुदतवाढ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या एप्रिल मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास दिलेली मुदत सोमवारी संपली

अशोक भोसले यांनी दिली

स्वामी विवेकानंद यांची जयंती काल देशभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली

मुख्यमंत्रीउद्दव ठाकरे यांनीस्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्याप्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जिजाऊ मॅंसाहेब या आपल्या सर्वांसाठीप्रेरणेपा अखंडीत स्लोत असल्यायं तरस्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृती आणि सम्यतेपे विबदूत असल्यायं मुख्यमंत्र्यांनी अमिवादन करताना नमूद केलं

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातल्या युवकांशी संवाद साधताना ते बोलत होते बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं अन्न आणि औषध प्रशासन तसंच जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केलं

राजमाता जिजाऊ यांनी अठरा पगड जातींच्या लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं

राष्ट्रीय युवा संसद भारताला नव्या उंचीवर नेण्याचं आत्मनिर्भर बनवण्याचं काम देशातली युवा पिढीच करेल असा विश्वास व्यक्त करत देशातल्या राजकीय क्षेत्रालाही युवा पिढीची गरज आहे असं प्रतिपादन पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं

अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी महिला आणि हरवलेल्या तसंघ अपहरण झालेल्या मुलांविषग्रीच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होतात

रत्नागिरीये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कृमार गर्ग यांना ही बाब गंभीर वाटली त्यांनी नव्या वर्षात महिला आणि बालकांची सुरक्षितता राखणं हे पहिलं उद्दिष्ट ठरवून आशा ऑपरेशन सप्ताह जाहीर केला नववर्षांच्या या पहिल्या आठवड्यात राबविलेल्या या मोहिमेकरिता जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये पाच जणांच विशेष शोध पथक तयार करण्यात आलं त्यातून आठ महिला तीन अल्पवयीन मुलं आणि पाच मुलींचा शोध लागला त्या साऱ्यांना त्यांच्या कुट्रंबीयांकडे सुपूर्य करण्यात आलं शोध लागलेल्या या महिला आणि मुलांमुळे त्यांच्या कुट्रंबीयांना रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून नववर्षाची अविस्मरणीय भेट मिळाली आहे

तर दोन प्रकरणामध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास अधिकारी इंदू परदेशी यांनी दिली आहे जिल्ह्याच्या लिंग गुणणोत्तर प्रमाणातही सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं

महिला कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची निवड झाली आहे

महाडिक ज्येष्ठ कामगार नेते आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या पार्थिव देहावर काल रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातल्या काडवली या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासाई बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार